मन की बात मानवी जीवनाशी निगडित अशा अनेक पैलूंवर विचारमंथन घडवून आणत मन की बात चा प्रवास सुरू आहे त्यात मोलाचं सक्रीय योगदान देणाऱ्या श्रोत्यांशी झालेल्या संवादातून प्रकाशात आलेले जिद्द संघर्ष समर्पणाचे दाखले अनेकांसाठी प्रेरणादायी होते असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरुन मन की बात मधून केलं

आज होलिकोत्सवाच्या पर्वावर अमृतमहोत्सवी मन की बात होत आहे एक दीप से जले दुसरा और राष्ट्र रोशन हो हमारा या भावनेतून ही वाटचाल सुरू आहे असं मोदी म्हणाले मार्च महिन्यात दांडीयात्रा दिनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू झाला याच महिन्यात अमृतमहोत्सवी मन की बात होते आहे हा योगायोग अधोरेखित करून आपापल्या भागातल्या स्वातंत्र्य लढ्यातल्या संघर्षगाथा देशासमोर मांडा असं आवाहन पंतप्रधानांनी आजच्या मन की बात मधून लोकांना केलं

मध आणि मेणाची वाढती मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी आता श्वेतक्रांती पाठोपाठ मध्क्रांतीकरता सज्ज होण्याचं आवाहन त्यांनी केलं सणासुदीच्या शुभेच्छा देत निरोगी राहा आनंदी राहा उत्साहानं सण साजरे करा असं सांगतानाच कोरोना संकट अजून टळलेलं नाही याची जाणीव करून देण्यासाठी दवाई भी कडाई भी या संदेशाची आठवण करून देत पंतप्रधानांनी आजच्या मन की बात ची सांगता केली

म्यान्मामधील मृत्यूमुळे वॉशिंग्टन चिंतेत असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लीन्केन यांनी म्हटलं आहे

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरस यांनीही या मृत्युमुळे आपल्याला मोठा धक्का बसल्याचं म्हटलं आहे लोक म्यानमामधील लष्करी सत्तेच्या विरोधात सातत्याने रस्त्यावर उतरून निदर्शनं करत आहेत

लेह मनाली लडाख प्रदेश देशाशी जोडला जाईल

पूर्व लडाख भागातील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेवून हा मार्ग डिसेंबरपर्यंत खुला ठेवण्यात आला होता सर्वाधिक हिमवर्षाव असणारा टैगलांग ला खिंड संपूर्ण हिवाळ्यामध्ये खूली ठेवण्यात आली होती गोठवून टाकणाऱ्या तापमानात सीमा रस्ते संघटनेनं नियोजित वेळेच्या आधीच म्हणजे दोन महिने अगोदर लेह मनाली मार्ग खूला करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे

या संदर्भात राज्याचे मुख्य सचिव सोमेश कूमार यांनी दोन स्वतंत्र शासकीय आदेश जारी केले आहेत

राज्यातील जिल्हाधिकारी आय्क्त आणि पोलिस अधीक्षकांना या सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत दुसऱ्या आदेशानुसार राज्यभरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी कामाची जागा आणि सार्वजनिक वाहतुकी दरम्यान मास्क घालणे सक्तीचे करण्यात आलं आहे या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे

जम्मू काश्मीर बँक पंजाब नँशनल बँक आणि येस बँकेच्या शाखांमधून यासाठी नावनोंदणी करता येणार असल्याची माहिती श्री अमरनाथजी पवित्र मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीश्वरकुमार यांनी दिली आहे यासाठी आरोग्य प्रमाणपत्र आवश्यक असून केवळ राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या अधिकृत डॉक्टर किंवा वैद्यकीय संस्था यांनी दिलेली आरोग्य प्रमाणपत्रे नोंदणीकृत बँक शाखांमध्ये स्वीकारली जातील

क्रिकेट पुण्यातल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात एक दिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामन्याला सुरुवात झाली असून इंग्लंड संघाने नार्णफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे

त्यामुळे क्रिकेट प्रेमींसाठी आजचा संडे सुपर ठरणार असून धूलीवंदनाच्या पूर्वसंध्येला भारतीयांना विजयाची मेजवानी मिळेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे भारतीय संघात क्लदीप यादव ऐवजी टी नटराजनला स्थान देण्यात आलं आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार